मंत्रिमंडळ बैठकीनंतर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आंध्रप्रदेशात एक केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासदेखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं

यामुळे साडेसहा कोटी रूपयांच्या संपत्तीची विक्री केली जाईल असं त्यांनी सांगितलं

समाजातल्या दुर्बल घटकांनाही औपचारिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्याच्या द्रष्टीनं वित्तीय समावेशन हे आणखी एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले विमुद्रीकरणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या मजकुरात त्यांनी हे विचार मांडले

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी यांनी मात्र नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे हे विचारपूर्वक केलेलं एक क्रर षडयंत्र होतं यात कोणतही देशहित नव्हत असं त्यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनीदेखील नोटाबंदीच्या निर्णयाचा देशातल्या प्रत्येक घटकावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं म्हटलं आहे लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून हा भाग अजूनही नोटा बंदीच्या परिणामातून सावरला नसल्याचं सिंग यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे

प्रारंभी भारतातून दोन मेट्रीक टन साखरेची निर्यात करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी बसला लक्ष्य करत स्फोट घडवून आणला ही बस निवडणुकीच्या कामासाठी जात होती

हा खर्च उमेदवार आणि त्याच्या पक्षाला करावा लागेल सर्वोच्व न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगानं हा नियम लागू केला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संबंधिताच्या गुन्ह्यांबाबत स्थिती बदलू शकते उमेदवार याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्याला देऊ शकतो तसंच ती माहिती प्रकाशितही करु शकतो असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे विधानसभा निवडण्कीकरता राजकीय पक्षाच्या निवडण्क खर्चाला मात्र कोणतीही मर्यादा नाही

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे दष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यानुसार मनरेगा योजनेसोबत शासना सोबतचं इतर योजनांना सहभागी करुन घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे या संदर्भातली अंमलबजावणी तत्काळ करण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली

नाशिक नजिक देवळाली इथल्या स्कूल ऑफ आर्टीलरी मध्ये हा कार्यक्रम होणार आहे याप्रसंगी या तोफांचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे संरक्षण क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत अचूक लक्ष्य भेद करणाऱ्या या तोफा भारत पाकिस्तान सीमारेषेवर तैनात केल्या जाणार आहेत

मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून मराठा क्रांती मोर्चाचे नेते सुरेश पाटील यांनी या नव्या पक्षाची पाडव्याच्या मुहूर्तावर काल सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या रायरेश्वर मंदिरात स्थापना केली पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मात्र मराठा मोर्चानं पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला त्यामुळे महाराष्ट्र क्रांती सेना असं पक्षाचं नाव ठेवण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं

मुंबईत टिळक भवन इथल्या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात या बैठका होतील भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि महाराष्टाचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह राज्यातले काँप्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विधीज्ञ गणेश पाटील यांनी ही माहिती दिली

केशव सोळंके यांच्या कापसाची काल सर्वप्रथम खरेदी करण्यात आली बाजार समितीचे सभापती राजेंद्र डासाळकर यांनी यावेळी सोळंके यांचा सत्कार केला

समोरून येणाऱ्या ट्रकच्या बाजूने ही दुचाकी जात असताना अचानक ट्रक उलटल्यामुळे दचाकीस्वार पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं ट्रकखाली दाबले गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला

या योजने अंतर्गत मिळालेल्या आपल्या हक्काच्या घरात अनेक लाभार्थी यदां आपली पहिली दिवाळी साजरी करीत आहेत वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातल्या इंझोरी इथं गवंडी काम करणारे मारोती गोरे यांचं पक्क्या घराचं स्वप्न पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे शासनाच्या या योजनेतून घर मिळाल्यामुळे त्यांच्या कुटंबात आनंद दिसून येत आहे

पंतप्रधान आवास योजनेच्या यादीमध्ये नाव झालं

फुझोऊ इथं सुरु असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे